नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं

केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाला पाकिस्तान आणि बांग्लादेश सीमेवरची गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत ग्रहमंत्रालयाचे सहसचिव पुण्यसलिल श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली तार कुंपण नसलेल्या भागातली सुरक्षा वाढवण्याचे निर्देश ग्रहमंत्र्यांनी दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य सरकारांकडून टाळेबंदी संदर्भात मत मागवलं आहे टाळेबंदीच्या नियमातून आणखी काही क्षेत्रातल्या व्यक्ती तसंच सेवांना सूट देण्याची आवश्यकता आहे का असं मंत्रालयानं विचारलं आहे टाळेबंदीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ही विचारणा करण्यात आल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी द्रद्रष्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा करणार आहेत टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याच्या मुद्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे अनेक राज्य सरकार टाळेबंदीचा कालावधी वाढवण्यास अनुकूल आहेत

परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना अशा सर्व नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आल्याचं सांगितलं

नागरिकांनी अशा बनावट संकेतस्थळांपासून सावध राहण्याचं आवाहन सायबर विभागानं केलं आहे या बनावट संकेतस्थळांना भेट दिल्यानं डेबिट क्रेडिट कार्डचे तपशील चोरले जाऊन त्यांचा गैरवापर होऊ शकतो अशी खबरदारीची सूचनाही सायबर विभागानं केली आहे

यासंदर्भात सामाजिक माध्यमांद्वारेच जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरु असून नागरिकांनी संशयास्पद किंवा तथ्य नसलेले मजकूर शेअर करु नये असं आवाहन त्यांनी केलं आहे

राज्यात पाच जिल्ह्यात कोरोना विषाणू परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून काल झालेल्या बैठकीत टोपे यांनी ही मागणी केली

यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून एक महिला उपचारानंतर बरी झाल्यानं घरी परतली आहे काल आढळलेला एक रुग्ण सातारा परिसरातल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाला तर दुसरा रुग्ण दिल्लीहून परतलेला आहे

विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं

हे सर्वजण गेल्या रविवारी मरण पावलेल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते

अकोला इथं काल चार जणांचे अहवाल सकारात्मक आले त्यामुळे आता अकोला जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या तेरा झाली आहे

या पाच रुग्णांमध्ये एक जण चांदवड इथला रहिवासी आहे

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी या रुग्णांवर उपचार करणाऱ्या पथकाचं अभिनंदन केलं आहे हिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या आणि घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या अकरा जणांचा विलगीकरणाचा चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे तरीही दक्षता म्हणून या सर्वांना पुढचे दोन आठवडे घरातच राहण्याची सूचना देण्यात आली आहे

याआधी जिल्ह्यातले दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाले आहेत

हा तरुण कोरोना विषाणू बाधित असल्याचं पुढे आल्यानंतर पुणे इथल्या ससून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते

हे दोन्ही आरोपी पाचगणीच्या एका विलगीकरण कक्षात असल्याची माहिती सीबीआयला मिळाली असून सीबीआयच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय या दोघांना तिथून जाण्याची परवानगी देऊ नये असं सीबीआयने सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वर प्रवासाचा परवाना देणारे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे

दरम्यान या प्रकरणी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं ही वरवरची कारवाई असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे

अशी प्रकरणं आपल्या आजूबाजूला आढळली तर या क्रमांकावर मेसेज करून माहिती द्यावी असं आवाहन आयोगानं केलं आहे

या मागणीचं निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं आहे आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत त्यामुळे हरियाणा सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर या कर्मचाऱ्यांचा पगार द्रप्पट करावा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू असावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेल्या समितीनं ही परवानगी दिली

मर्यादित कामगारांच्या सहाय्यानं या कंपन्यांना काम सुरू करता येणार असून त्यासाठी आवश्यक परवाने वितरित केल्याची माहितीही देण्यात आली

दोन भाजी विक्रेत्यांमध्ये तसंच खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्येही विशिष्ट अंतर ठेवण्यात आलं प्रशासनाच्या कडक भूमिकेनंतर नागरिकही त्याची अंमलबजावणी करत असल्याचं दिसून आलं हिंगोली जिल्ह्यात काल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या वेळेत भाजीपाला फळं तसंच किराणा साहित्य खरेदीसाठी सामाजिक अंतर राखून मुभा देण्यात आली होती

हिंगोली शहरात मुख्य पाच ठिकाणी स्योग्य नियोजन करून आखणी करण्यात आली होती मात्र नागरिकांपुढे प्रशासकीय यंत्रणाही हतबल दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी अँटीकोरोना पोलिस हे अभियान सुरू केलं आहे या अभियानात प्रत्येक घरातली मुलं अँटीकोरोना पोलिस असतील घरातला एखादा सदस्य बाहेर जात असेल तर हे छोटे पोलिस त्याला अडवतील

प्रत्येक घरातले हे छोटे पोलिस चांगलं काम करतील अशी खात्री जी श्रीकांत यांनी व्यक्त केली आहे

संचारबंदीच्या काळात दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तू आरोग्यविषयक बाबी भोजन आदी व्यवस्था याद्वारे करण्यात येणार आहे

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम आणि परंडा या तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला सध्या ज्वारी हरभरा गहू या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असून यावर या पावसाचा परिणाम झाला आहे आंबा द्राक्ष या पिकांवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला आहे

किनवट तालुक्यातल्या मांडवी परिसरात पाटोदा इथं ही घटना घडली आतीष सोनुले असं या तरुणाचं नाव असून तो शेतात काम करत असताना वीज अंगावर पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला लातूर इथंही काल सायंकाळी मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

साबणाने वेळोवेळी हात ध्णे आणि मास्कचा वापर करण्याचं आवाहन सत्तार यांनी नागरिकांना केलं

या निर्देशांचं उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे जिल्ह्यात औषध द्कानं रुग्णालयं पूर्वी प्रमाणेच चालू राहणार आहेत

याबाबत अधिक माहिती देत आमचे वार्ताहर

देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी केलं आहे कुलग्रुंनी काल विद्यापीठातल्या सर्व विभाग प्रमुखांशी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

मुख्यमंत्री सहायता निधीस एक दिवसाचं वेतन देण्यास सर्व विभाग प्रमुखांनी यावेळी मान्यता दिली

या धाडीत बारा हजार आठशे लिटर रसायनासह तीन लाख चोवीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

नांदेड इथल्या हूजूर साहेब रक्तपेढीच्या वतीनं एकशे एक बाटल्या रक्त संकलीत करण्यात आलं

लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती नांदेड जिल्ह्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आपल्या भागातल्या तलाठ्याशी संपर्क साधावा किंवा कापूस विक्रीसाठी स्वत ऑनलाईन नोंद करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

आजपासून पुढील तीन रात्री आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नुसत्या डोळ्यांनी पहायला मिळणार आहे महात्मा गांधी मिशनच्या एपीजे अब्दुल कलाम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी ही माहिती दिली आहे काल संध्याकाळी वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक दिसलं

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं आहे